पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला गुलाम नबी आझाद यांनी नेहमी सदनाची प्रतिष्ठा राखली असून त्यांनी सदैव देशालाच प्राधान्य दिल्याचं पंतप्रधान म्हणाले आझाद यांनी वेगवेगळ्या पदावर काम करत इमानदारीनं देशाची सेवा केली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना सदनाचे आभार मानले आझाद यांच्यासह मीर मोहम्मद फैयाज शमशेर सिंह नजीर अहमद लावे या सदस्यांना कार्यकाळ संपत आहे

हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शहरात प्रद्षण करणाऱ्या विशिष्ट घटकांचा शोध घेतला जाईल असंही जावडेकर यांनी राज्यसभेत सांगितलं

दिव्यांग वारसांना अधिक वैद्यकीय सुविधा आणि आर्थिक मदतीची गरज असते हे लक्षात घेऊन सरकारनं ही सूट दिली आहे

बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेतून मानवकल्याणाचा आदर्श निर्माण केला असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

न्यायमूर्ती एस

शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने नवलखाचा जामीन नाकारताना मुंबईतल्या विशेष एनआयए न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं सांगितलं

महिला बचत गटांच्या मेळाव्यात ते आज बोलत होते

तक्रारदाराची अंशदान निवृत्ती योजना केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती